द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे

ते काल दिल्लीत राष्टीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन तसंच कचरा म्क्त भारत अभियानाला प्रारंभ केल्यानंतर बोलत होते हे स्वच्छता केंद्र म्हणजे महात्मा गांधीजींनी केलेल्या स्वच्छतेच्या प्रयत्नांना आदरांजली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या लढ्यात स्वच्छ भारत अभियानाची मोठी मदत झाल्याचं ते म्हणाले गरीबी कचरा उघड्यावर शौचास जाणं द्रुन पाणी भरावं लागणं यासारख्या समस्यांविरुद्ध एक व्यापक छोडो भारत अभियान चालवलं जात असल्याचं ते म्हणाले स्वच्छ भारत अभियान आता दसऱ्या टप्प्यात काम करत आहे या टप्प्यात गावांची उघड्यावर शौचापासून मुक्त स्थिती अधिक बळकट करणं तसंच सांडपाणी आणि द्रवरुप कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे

सत्याग्रह आणि अन्य सनदशीर मार्गाने देशभरात हजारो स्वातंत्र्य सैनिक या चळवळीत सहभागी झाले या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आज अभिवादन केलं जात आहे

ते काल नागपूरमधे बोलत होते मुंबई पोलीस या प्रकरणाचा चोख तपास करत असल्याचा प्नरुच्चारही त्यांनी यावेळी केला सुशांतसिंहची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध पाटणा पोलिसांकडे गुन्हेगारी कट आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभाग दोन दिवसांपासून याची चौकशी करत आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी सुनावणी होणार असून त्यावर पुढे ही चौकशी कशी होणार हे अवलंबून असेल असंही ग्रहमंत्री देशमुख यांनी सांगितलं

पुण्यात वार्ताहरांशी बोलतांना मेटे यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाशी संबंधित प्रकरण जिंकण्याच्या द्रष्टीने चव्हाण हे गंभीर नसल्याचा आरोप केला आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यासमोर आपण एक दिवसाचं आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दोन वेळा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या या मार्गदर्शक सूचनानुसार सॅनिटायझेशनसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर उपस्थित राहावं लागणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर येण्यासाठीची निश्चित वेळ दिली जाईल

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली

अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चितीपर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे सुविधा केंद्रांची यादी ई छाननीची माहिती हेल्पलाईन क्रमांक डीटीई महाराष्ट्र डॉटजीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

या रानभाज्यांची ओळख पुढच्या पिढीला व्हावी म्हणून या ठिकाणी रानभाज्यांविषयी माहिती विक्री आणि त्यांच्या पाककृतींचे प्रत्याक्षिकही दाखविलं जाणार आहे नागरिकांनी या महोत्सवाला प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा सामाजिक माध्यमांवर सहभागी होण्याचं आवाहन मोटे यांनी केलं आहे

पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने कचरा मुक्त भारत अभियानाला काल लातूर तालुक्यात गंगापूर इथं प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

काल या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल गंगापूर खोपेगाव तसंच औसा तालुक्यातल्या करंजगावात स्वच्छता तसंच कचरा व्यवस्थापनासाठी राबवण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली

आतापर्यंत एक दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये हा उच्चांक आहे

अमिताभ बच्चन यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती अभिषेक बच्चन यानं काल रुग्णालयातून घरी परतण्यापूर्वी डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले

त्या उत्तम विक्री व्यवस्थेद्वारे मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांत हळद पावडरची विक्री करत रोजगारही उपलब्ध करुन देत आहेत याविषयी अधिक माहिती देताना विद्या रुद्राक्ष म्हणाल्या मागील पंचवीस वर्षांपासून सेंद्रीय शेती करत आहे निघालेल्या उत्पन्नावर प्रक्रिया करुन रुद्राक्ष ऑर्गनिकच्या ब्रँड खाली हळद पावडर डाळी गहु ज्वारी यांची विक्री केली स्थानिक ठिकाणी आणि इतर ठिकाणी प्रक्रीया केलेला माल आम्ही पाठवत आहोत एवढचं नाही तर मला माझ्या व्यवसायात चार कुटुंबीयांना रोजगार देऊ शकले त्यामुळे आम्हाला स्वाभिमानानं जगता आलं

या विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी परभणी जिल्हा प्रशासनाने माझी हेल्थ माझ्या हाती एम एच एम एच परभणी हे मोबाईल अॅप कार्यान्वित केलं आहे सदर अॅप ग्गल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असून याद्वारे नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती प्रशासनाकडे संकलित होते परभणी शहरातल्या नागरिकांनी या एपचा वापर करावा तसंच महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे

काल महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या उपस्थितीत या माहितीफलकाचं अनावरण झालं पालकमंत्री अमित देशमुख यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार लातूर इथले रहिवासी शिवक्मार महाजन यांनी हा माहितीफलक विकसित केला आहे या सुविधेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संभाव्य धावपळ थांबण्यास मदत होणार आहे